कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठात स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते राजकीय स्वार्थासाठी या काय्याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे असा आरोपही त्यांनी केला देशातली गरिबी दूर करायची असेल तर रोजगार निर्मितीला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरण ठरवणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे औरंगाबाद इथं भरवण्यात आलेल्या अँडव्हान्टेज महाएक्स्पो या औद्योगिक प्रदर्शनाचा समारोप आज गडकरी यांच्या प्रम्ख उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते मराठवाड्यातल्या उद्योगांच्या अडचणी समजून घेतल्या असून लवकरात लवकर त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

अजिंठा रस्ता लवकरच पूर्ण होणार असून औरंगाबादहून शिर्डीसाठी चार पदरी रस्ता मंजूर करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं औरंगाबाद ते चिकलठाणापर्यंत स्काय बस करण्याचा पूनरुउच्चारही त्यांनी यावेळी केला देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे स्वामी विवेकानंदांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली त्यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वामीजींची शिकवण आजही तितकीच लाग् पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री आज हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठ इथं एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना विकासकामांसाठी निधी देणारी चांदा ते बांदा ही विशेष योजना कोणत्याही परिस्थितीत बंद करणार नाही असं सिंधुदर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केलं कणकवलीत ते वार्ताहरांशी बोलत होते आजपासून ते दोन दिवसांच्या सिंधुद्र्ग दौऱ्यावर आहेत

उद्या याबाबत एक आढावा बैठकही घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं पर्यटन ृष्ट्या विकसित असलेल्या सिंधुद्र्गला अधिक विकसित करायचा प्रयत्न करणार असल्याचं सामंत म्हणाले पहिल्यांदाच सिंधुद्र्गच्या दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांचा आज वैभववाडी खारेपाटण आणि कणकवलीत शिवसेनेच्या आणि पत्रकारांच्या वतीनं सत्कार झाला

त्यानंतर आज मराठा सेवा संघाच्या वतीनं छत्रपती युवराज खासदार संभाजी राजे यांना मानाचा पुरस्कार देण्यात आला

प्रस्तकांचे स्टॉल लागले होते भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं जिजाऊ प्रेमी ब्लडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं आले होते गडचिरोली जिल्ह्यातल्या माळी समाज संघटनेनं जिजाऊ साहेबांची जयंती साजरी करण्यात आली माळी समाज महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सुधा चौधरी यांनी जिजाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला

सुप्रिया सुळे आ कैलास गोरंट्याल जिल्हा परिषद अध्यक्ष उतम वानखेडे आणि सरकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हा रुग्णालयातल्या सी टी स्कॅन केमोथेरेपी औषधी भांडार परिचारिका कौशल्य प्रशिक्षण केंद्र या सेवांचाही टोपे यांच्या हस्ते यावेळी प्रारंभ करण्यात आला आरोग्य विभागानं जिल्ह्यातल्या रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात असं आवाहन टोपे यांनी यावेळी केलं उस्मानाबाद इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे आजच्या अखेरच्या दिवशी शाहीर अमरशेख साहित्य मंचावर परिसंवाद रंगला महात्मा फुले यांच्या साहित्यातले आजचे संदर्भ शेतक यांचा आसूड हा या परिसंवादाचा विषय होता डॉक्टर रवींद्र शोभणे साहेब खंदारे विजय चोरमारे डॉक्टर कैलास दौंड ग्रुया स्वामी यांनी या परिसंवादात त्यांची मतं व्यक्त केली जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये आणि माहिती तंत्रज्ञानाच्या य्गातही आपण परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली आजही कसे वैचारिक ग्रुलामगिरीत आहोत यावर वकत्यांनी भाष्य केलं प्रस्तक प्रकाशन मंचावर बार्शीचे महादेव शिंदे यांच्या सावली या आत्मकथनाचं प्रकाशन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते झालं सेतुमाधवराव पगडी साहित्य मंचावर आज सकाळी झालेल्या परिसंवादात जातीच्या आधारावर समाजाचं ध्रवीकरण होत असल्याची खंत डॉक्टर गणेश मोहिते यांनी व्यक्त केली उदधवस्त होणारी खेडी धर्म पंथ यामुळे संवैधानिक मूल्यांच्या होणा या वाताहातीवर साहित्यिकानं भाष्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सोशल मीडियाच्या आभासी द्नियेमुळे समाजाचं भरकटलेपण वाढत असून त्याला दिशा दयायची गरज या परिसंवादात साहित्यिकांनी व्यक्त केली उर्दू भाषेचे गाढे अभ्यासक आणि उर्दू शायरांच्या साहित्याचे समीक्षक नाशिकचे रसिक आदम मुल्ला यांचं आज सकाळी निधन झालं

द्पारी त्यांचा दफनविधी झाला मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या घोटी इथले व्यावसायिक असलेले आदम मूल्ला नाशिक शहरात स्थायिक झाले होते उर्द् भाषेची आवड असलेले परंतू जाण नसलेले अनेक जण असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी बजमें यारा ही संस्था स्थापन करून शायरीचे अनेक कार्यक्रम केले अनेक शायरांच्या पुस्तक प्रकाशनासाठी त्यांनी मदत केली शायरी आणि उर्दू संस्कृती त्यांनी नाशिकमधे रुजवली

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला ही घटना अत्यंत धक्कादायक असून त्यासाठी जबाबदार असणा यांवर कठोरात कठोर करवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करुन विविध ठराव या अधिवेशनात संमत केले गेले गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्वाटन झालं विशेष अतिथी म्हणून आमदार प्रा अनिल सोले या अधिवेशनाला उपस्थित होते ग्वाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पूजा डोनोले आणि मध्रा वायकर यांच्या आजच्या सायकलिंगमधल्या सुवर्णपदकांमुळे महाराष्ट सध्या पदकतालिकेत नऊ सुवर्ण आठ रौप्य पदकांसह अव्वल स्थानी आहे सहा सुवर्ण पदकांसह उतर प्रदेश द्सरद्या पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे खेलो इंडिया आज विविध खेळांच्या स्पर्धांमधे पाच नवीन विक्रम प्रस्थापित झाले

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून पूनम यादवलाही पुरस्कार जाहीर झाला आहे कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट संघांचे माजी कर्णधार के श्रीकांत यांना तर अंजू चोप्राला महिला क्रिकेटपटू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या दोन दिवसात कोंकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरड राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे